यामुळे आणखी साधारणत अडीचशे खाटांची सोय होणार आहे सध्याच्या कोरोनावरील उपचार पद्धतीच्या दर निश्चितीला इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे

रुग्णावर उपचार सुरू असताना रुग्णांची देखरेख नोंदी ठेवणे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्याच्या द्रष्टीनं प्रत्येक रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची नेमण्क केल्याची माहिती आय्ष प्रसाद यांनी दिली

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली प्ण्यातल्या जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय आणि हेल्प डेस्क उभारण्यात आलं आहे दिवसातून तीनवेळा रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली जाणार आहे तसेच नातेवाईकांना व्हिडिओ कॉलवरून रुग्णांशी संवाद साधता येणार आहे नातेवाईकांसाठी वेटिंग रूम उभारण्यात आली आहे जम्बो कोविड रुग्णालयात दाखल रुग्णाशी नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद करून द्यावा असा आदेश दिला होता त्यानुसार महापालिकेच्या वतीने टॅबची व्यवस्था केली आहे नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती दिवसातून तीन वेळा मिळणार आहे एल्गार परिषद आयोजन प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने काल दोघांना तर आज एकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेले सर्वजण कबीर कला मंचचे कलाकार आहेत

सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं काल रात्री दोघांना अटक करण्यात आली तर आज ज्योती जगताप हिला अटक करण्यात आली

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळला तेव्हापासून प्णे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत

राज्य शासनानं कलाकार कल्याण मंडळ स्थापन करून कलावंतांची अडचणी द्रर कराव्यात या मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाकलामंडलच्या शिष्टमंडळानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज प्ण्यात भेट घेतली

हवामान पुण्याच्या काही भागात आज दुपारी पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली सध्या वातावरण ढगाळ असून उद्याही शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे